नियोजित पुलाचे कामही त्वरित सुरु करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आयोजित बैठकीत गडकरी बोलत होते महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यावेळी उपस्थित होत्या तत्पूर्वी गडकरी यांनी आंबेगाव परिसरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीची पाहणी केली

सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले तसंच आमदार भीमराव तापकीर यावेळी उपस्थित होते वाहतूक खर्च कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा विचार करण्याची गरज आहे असंही त्यांनी पुण्यातील सिंबायोसिस संस्थेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमांत सांगितलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिवराव देवधर यांच्या सानंद सक्शल आणि माणूस नावाचे काम या पुस्तकांचं प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अरुण करमरकर मिलिंद मराठे गिरीष प्रभ्गे आदी मान्यवर उपस्थित होते

पृण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे पिठासीन अधिकारी म्हणून महाराष्ट्र जलसर्वक्षण विकास यंत्रणेचे संचालक कौस्तभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक होणार आहे अशी माहिती नगरसचिव सुनिल पारखी यांनी आज दिली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेनं तयार केलेल्या लिव्हिन्ग विथ ऑटिझम या माहितीपटाला यूजीसी सीईसी या संस्थांनी घेतलेल्या एज्युकेशनल व्हिडिओ कॉम्पिटीशन या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये बेस्ट एज्युकेशनल प्रोग्राम ऑफ दि इयर या विभागात पारितोषिक प्राप्त झाले आहे

भारतीय जीवन विमा निगम एलआयसी च्या वतीनं बंद पडलेल्या वीमा पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी खास मोहिम राबविण्यात येत आहे

शरीराचे स्वास्थ टिकवण्यासाठी आयुर्वेदीक दिनचर्या आणि त्रतुचर्या यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे वैद्य समर्थ कोटस्थाने यांनी आज पुण्यात सांगितलं ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या आयुर्वेद विभागाचे वैद्यकीय अधिकारी वैद्य व्यंकट धर्माधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली जागतिक मध्रमेह दिन साजरा करण्यात आला

अशी माहीती पुणे मेट्रो चे संचालक अतुल गाडगीळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

देशातील एकमेव केपीआयटी चॅलेंजर टेनिस ही आंतरराष्टीय स्पर्धा म्हाळंगे बालेवाडीच्या क्रीडासंकुलात सुरु आहे भारताच्या राजक्रमार रामनाथन यानं सुमित नागलबचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली दुहेरीतही राजक्मार यानं पुरव राजाच्या साथीनं उपांत्य फेरी गाठली हवामान पुणे आणि परिसरांत आज आकाश अंशत ढगाळ होतं

श्रोतेहो तर हा होता आजचा पुणे वृत्तांत